राज्यातला थंडीचा कडाका वाढला

आयोगाचे अध्यक्ष एन

सिंग यांच्या नेतृत्वातील पथकानं आज राष्ट्रपतींची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सोपवला हा अहवाल चार खंडांमध्ये असून पहिल्या दोन खंडांमध्ये मुख्य अहवाल आहे तिसरा खंड केंद्र सरकारला समर्पित असून त्यात मध्यम मुदतीची आव्हाने आणि भविष्यातील मार्गरचना यांचा अभ्यास करण्यात आला आहे चौथा खंड पूर्णतः राज्यांशी निगडीत आहे हा अहवाल त्यावरील कृती अहवालासह वित्त मंत्री संसदेत सादर करतील

मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निम लष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत

त्या योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतल्यास स्वस्थ आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळू शकते आजच्या जागतिक लसीकरण दिनानिमित्त या लशी नेमक्या कोणत्या आणि त्या कधी घ्यायच्या ते ऐक्या डॉक्टर राजेंद्र पाटणकर यांच्याकडून

राजस्थान दिल्ली सिक्कीम चंडीगड इथल्या राज्य सरकारांनी यंदा दिवाळीत फटाक्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे अन्य राज्यांतूनही फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती त्यासंदर्भातल्या याचिंकांवर लवादानं काल आपला निर्णय दिला नागरिकांच आरोग्य महत्वाचं आहे फटाक्यांच्या प्रद्षणामुळे आरोग्यास हानी पोहोचू नये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी कालपासूनच फटाका बंदीच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश लवादाने देशभरातील सर्वच राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळांना दिले आहेत एस टी आक्रोश दिवाळी आली तरी थकलेला पगार नाही त्यामुळे काल राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाचाही निषेध केला राज्यात दोन एसटी कर्मचार्यांतनी तर आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत असल्याचं सांगितलं परंतू एका महिन्याच्या पगारात दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न कर्मचारी संघटनेनं उपस्थित केल्यानंतर येत्या दोन दिवसात उर्वरित दोन महिन्यांचा पगार जमा करण्याचं आश्वासन संघटनेला देण्यात आल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली दरम्यान काळ जरी कठीण असला तरी आत्महत्येसारखं अघोरी पाऊल कर्मचाऱ्यानी उचलू नये असं भावनिक आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे कोरोना काळात एसटीचं मोठं नुकसान झालं अजूनही स्थिती सुधारलेली नाही प्रयत्न सुरू आहेत

आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यानं माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं लिहून ठेवलं आहे त्यामुळे अर्णव गोस्वामीला जो न्याय तोच सरकारला लावा असं दरेकर यांनी म्हटलं आहे गोस्वामीजामीन रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती याचिकेवरील सुनावणी शनिवारी संपली त्यावेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या पीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता दरम्यान खंडपीठाने काल अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय देत गोस्वामी यांची जामीनाची मागणी फेटाळून लावली अलिबाग इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत तसंच रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे यामध्ये तिन्ही संशयित आरोपींचे जामीन अर्ज समाविष्ट आहेत

यापैकी तीन पदवीधर आणि एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने चार उमेदवारांची नावे काल जाहीर केली यात पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

रायफल्स बंदुकांसारख्या शस्त्रांमध्ये वापरण्यात येणारा दारूगोळा आता वरणगावातल्या दारूगोळा कारखान्यातून थेट अमेरिकेला रवाना होईल ऐकूया मेक इन इंडियाची ही यशकथा विस्तारानं जळगाव जिल्ह्यातल्या वरणगावच्यादारुगोळा कारखान्यात निर्माण केला जाणारा नाटो एम वन नाइन थ्रीप्रकारातील दारुगोळा लवकरच अमेरिकेत निर्यात केला जाणार आहे चालू आर्थिक वर्षात हा निर्यात व्यवहार पूर्ण होईल अशी माहिती आयुध निर्माणी कारखाना मंडळानं दिली आहे देशातील आयुध निर्माणी कारखान्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कारखाना मंडळानं निर्यातवाढीकडे भर दिला आहे याच अनुषंगाने विविध देशांना त्यांच्या मागणीनुसार देशातील विविध कारखान्यांकडून दारूगोळा पुरवठा केला जात आहे

रायफल्स बंदुका यासारख्या छोट्या शस्त्रांमध्ये या प्रकारचा दारूगोळा वापरला जातो यापूर्वीदेखील मंडळाच्या पुण्याजवळील खडकी येथील कारखान्यांतून टीटीई पावडर ही दारूगोळ्याचाच भाग असलेली पावडर अमेरिकेला निर्यात केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमृता प्रकाश पुणे

आपल्या आसपासची अनेक गावं गावांतले महिलांचे बचतगट आत्मनिर्भर होण्यासाठी झटताहेत त्यांची उत्पादनं खरेदी केलीत तर दिवाळीचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात त्मचाही हातभार लागेल त्यासाठीच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बचत गटाच्या कार्याचा सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचवणारी ही बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दहा गावात महिला स्वावलंबना सह आत्मनिर्भर खेडी तयार करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे कार्य केले जात आहे याअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा इथल्या महिला बचत गटाच्या दहा महिलांना नैसर्गिक वनस्पती वापरुन सुगंधी वनस्पती पासून सुगंधी उटणे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात आलं नागरमोथा कपूर कचली कचोरा ब्राम्ही या आयुर्वेदिक वनस्पती पासून हे नैसर्गिक पद्धतीने उटणे तयार केल आहे

आत्मनिर्भर भारतासाठी या महिलांनी टाकलेल पाउल इतर महिलांनाही प्रेरणादायी ठरत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद बोन्डआळी वाशिम संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक क्षेत्रात विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कापसावर बोन्ड आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे यामुळे कापूस उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन बोन्ड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन मोहीम राबविण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला कृषी आयुक्तालयानं दिल्या आहेत मार्केट यार्डात अफगाणिस्तानचा कांदा राज्यात अफगाणिस्तानच्या कांद्या पाठोपाठ तुर्कस्तान आणि इजिप्तचा कांदाही आला असला तरी तो चवदार आणि तिखट नसल्यानं या कांद्याच्या खरेदीकडे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींनी पाठ फिरविली आहे परिणामी कांदा आयात होऊनही लासलगावच्या बाजारात काल कांद्याचे भाव क्विंटलमागे हजार रुपयांनी वाढले मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रामुख्यानं पिक विमा योजनेचे निकष त्वरीत बदलावेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत द्यावी कापूस खरेदी केंद्रं त्वरीत सुरू करावी इत्यादि मागण्या करण्यात आल्या भाजपा वर्धा वध्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं कपाशीची बोंड झाडं घेऊन धरणं आंदोलन करण्यात आलं

ट्टॅक्टर रॅली नंदरबार केंद्राने पारित केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने काल नंदुरबार इथं ट्रॅक्टर रॅलीद्वारे निदर्शनं केली राज्याचे आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत भाजपा हटाव शेतकरी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या केंद्रातील भाजपा सरकार काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत काँप्रेस पक्षाचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं पाडवी यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं

जवळपास दोन वर्षांपेक्षाही जास्त काळापासून इथं भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच आहे

यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे

मिळकत कराच्या रूपाने महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालं मात्र इतर विभागांचं उत्पन्न घटलं आहे या पार्श्वभूमीवर जीएसटी अनुदानामुळे काही विकास कामं मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे